परराष्ट्र व्यवहारमंत्री एस

राज्यात कुठेही अनुषित स्थिती नसल्याची माहिती मुख्य सचिव बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी दिली आहे काश्मिरात गोळीबाराच्या घटनांच्या कथित बातम्या तसंच अफवावर नागरिकांनी विक्षास ठेवू नये असं आवाहन सुब्रमण्यम तसंच राज्याचे पोलिस महासंचालक दिलबाग सिंग यांनी केलं आहे गेल्या सहा दिवसांत धिं गोळीबारची एकही घटना घडली नसल्याचं त्यांनी सांगितलं जम्मू काश्मिरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही ईदच्या पाईभूमीवर राज्यातल्या परिस्थितीचा आणि श्रीनगर क्षे रुग्णालयांमधल्या वैद्यकीय सोयीसुविधांचा आढावा घेतला श्रीनगरमधलं जनजीवन सामान्य झाल्याचं श्रीनगरचे जिल्हादंडाधिकारी शाहीद चौधरी यांनी सांगितलं आहे राज्याचं प्रशासन ईदच्या तयारीला लागलं असून नागरिकांना सण साजरा करायला जास्तीत जास्त सुविधा पुरवल्या जात आहेत असं मलिक यांनी सांगितलं जनतेनं कोणत्याही दडपणाशिवाय तसंच शांततेत ईद साजरी करावी असं आवाहनही त्यांनी केलं आहे

जयशंकर आज चीनच्या तीन दिवसांच्या दौ यासाठी बिजिंगला रवाना होत आहेत

या भेटीत चीन आणि भारत यांच्यातल्या द्विपक्षीय संबंधांबरोबरच दोन्ही देशांच्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या प्रादेशिक तसंच जागतिक मुद्यांबाबत ते चर्चा करणार आहेत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड झाली आहे काँग्रेस कार्यकारी समितीच्या काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत या ठरावासह तीन ठराव मंजूर करण्यात आले अखिल भारतीय काँग्रेस समिती नविन अध्यक्षांची निवड करेपर्यंत सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष राहतील असं काँप्रेसचे प्रवक्ते रणदीप सूजेवाला यांनी सांगितलं दरम्यान पक्षाचे आमदार खासदारांसह अनेक नेत्यांनी राहूल गांधी यांनी काँप्रेसच्या अध्यक्षपदी कायम रहावं अशी गळ घातली आहे मात्र राहूल गांधी अध्यक्षपदावरुन राजीनाम्याच्या आपल्या निर्णयावर ठाम आहेत झारखंड सरकारच्या मुख्यमंत्री कृषी आशिर्वाद योजनेची सुरुवात उपराष्ट्रपती एम वेकय्या नायडू यांनी झारखंड धिं केली या योजनेनुसार राज्यातल्या शेतक यांच्या बँक खात्यावर रोख रकमांचं थेट हस्तांतरण होणार आहे

झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यात काल सुरक्षादलांबरोबर झालेल्या चकमकीत एक माओवादी ठार झाला सीआरपीएफच्या कोब्रा तुकडीचे जवान तसंच झारखंड आणि बिहार पोलिसांच्या संयुक्त पथकानं शोधमोहिम घेतल्याची माहिती झारखंडचे पोलिस महासंचालक आशिष बात्रा यांनी दिली शोधमोहिमेदरम्यान माओवाद्यांनी गोळीवार सुरु केला प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात एक माओवादी ठार झाला

सबीर कुमार देबवर्मा नेतृत्व करत असलेल्या नप्रमाल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा अर्थात एन

यासंबंधी केंद्र सरकार त्रिपूरा राज्य सरकार ीणि तसंच एन

एफ

डी यांच्यात काल एक सामंजस्य करार झाला

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी

मदत आणि बचावकार्यात सहभागी असलेल्या अधिका यांशीही ते संवाद साधणार आहेत केरळात तीन जिल्ह्यांसाठी आज अतिदक्षतेचा शिरा देण्यात आला आहे

पूरस्थितीच्या पार्क्षभूमीवर केंद्र सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल असं केंद्रीय गृहमंत्र अमित शाह यांनी केरळाचे राज्यपाल पी सथशिवम यांना सांगितलं आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थीचा आढावा घेत संपूर्ण परिस्थितीत सुधारणा होत असल्याचं सांगितलं आहे

राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून नायडू यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचाही उल्लेख या पुस्तकात केला आहे

गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत चारशे कोटी रुपयांची कर बुडवेगिरी केल्याचं प्राप्तिकर विभाच्या सुत्रांनी सांगितलं आहे

येत्या पाच वर्षात भारताला जागतिक पटलावर शैक्षणिक महासत्ता बनवण्यात आयआयटी अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेची भुमिका महत्त्वाचं असल्याचं मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटलं आहे

बांग्लादेशात ईदच्या सणानिभित्त नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळल्यानं महामार्ग तसंच रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे उद्या असणा या ईद उल अझहा या सणानिमित्त ढाक्याहून आपापल्या घरी परतीच्या प्रवासासाठी अनेक जण निघाल्यानं वाहतूक व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे ढाका तंगाई महामार्गावर वाहनांच्या अनेक किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या

शहर प्रशासक झॉ मोये िंग यांनी ही माहिती दिली मोन राज्यातल्या ये प्यार कोने या गावात शुक्रवारी भूस्खलन झालं होतं

भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात होईल